स्फोटामुळे परिसरातील गावातील घरांचीही मोठी हानी झाली हे स्फोटानंतर भीषण ग लागली णि गीनं रौद्ररुप धारण केलं सध्या अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या हेत

जखमींवर रुग्णालयात उपचार केले जात हे

हा कारखाना वाघाडी गावाबाहेर शेतात असून कंपनीत अजूनही रसायनांच्या मोठ्या टाक्या फ्टण्याची भिती व्यक्त केली जात हे

जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री यांनी दुर्घटना स्थळाला भेट दिली राज्य आपत्ती व्यवस्थापन दल ही आलं असून परिस्थिती नियत्रंणाखाली आहे दरम्यान मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे मराठवाड़यातल्या दुष्काळी परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड या महत्वाकांक्षी योजनेचा निश्चित उपयोग होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला ते ी ज नांदेडमध्ये महाजनादेश यात्रेदरम्यान पत्रपरिषदेत बोलत होते

राज्य निहाय ई वे देयक देण्याची वश्यकता नाही यामुळे वाहतूक व्यवस्था गतिमान झाल्याचही त्यांनी सांगितलं

मी पर्यंतच्या अंतरावर प्रक्रिया करण्यासाठी पाठवला तर तोही ई वे बिलामधून वगळण्यात ला आहे असं म्नगंटीवार यांनी सांगितलं माजी मदार णि राष्ट्रवादी काँग्रेचे नेते राणा जगजीत सिंह यांनी ज राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिट्ठी दिली उस्मानाबाद मध्ये घेतलेल्या मेळाव्यात त्यांनी उद्या भाजपात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली राणा जगजीत सिंह हे माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव हेत ि णि शरद पवार यांचे नातेवाईक हेत जनतेची इच्छा असल्यास गामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती शिवसेनेचे युवासेना प्रमुख दित्य ठाकरे यांनी दिली हे ते ज औरंगाबाद इथं जन र्शिवाद यात्रेनिमित ले असता योजित पत्रकार परिषदेत बोलत होते

ते ज पृण्यात भाजपा कार्यकर्त्यांशी बोलत होते कार्यकर्त्यांनी तापासूनच निवडण्कांच्या कामाला लागावं असं वाहन त्यांनी केलं अर्थव्यवस्थेविषयी सध्या ज्या बातम्या येत हेत त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही संपूर्ण जगात सध्या र्थिक मंदी हे असं जावडेकर म्हणाले

राज्यातल्या अनेक ठिकाणी काल रात्रीपासून पावसानं पून्हा हजेरी लावली हे